स्वदेशी कंपन्या आणि नव्या कारखानदारी कंपन्यांसाठी कार्पोरेट कर कमी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे या उपाययोजनांसंदर्भात नवा अध्यादेश जारी करण्याचाही प्रस्ताव आहे ज्या कंपन्या प्रोत्साहनपर सूट किंवा सवलतींचा लाभ घेत आल्या आहेत त्यांनाही पर्यायी कराच्या स्वरुपात दिलासा दिला जात आहे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कॉर्पोरेट क्षेत्राला दिलासा देणारी घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात उत्हास दिसून आला

भाजपाबरोबरच्या युतीबाबत लवकरच घोषणा केली जाईल असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांनी आज म्हटलं आहे मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते युती संदर्भात विविध चर्चा होतायत त्याबाबत गैरसमज करु नये आरे आणि नाणारला स्थानिकांचा विरोध असल्यानं आम्ही त्यांच्या पाठिशी राहिलो आमचा विकासाला विरोध नाही असंही उद्दव ठाकरे यांनी सांगितलं अयोध्या प्रश्री न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही प्रतिक्षा करू असंही त्यांनी सांगितलं विदर्भातले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील लोकमान्य टिळक मार्गालगत असलेली चार मजली इमारत आज सकाळी पावणे अकराच्या सुमाराला कोसळली ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती ही इमारत रिकामी असल्यामुळे यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही अग्नीशमन दलानं ही माहिती दिली मुंबईच्या अनेक भागात नागरिकांनी काल रात्री गॅस गळती होत असल्याची तक्रार केली मात्र त्याचं नेमक कारण कळू शकलेलं नाही घाटकोपर मानखुर्द पवई चेंबूर गोवंडी चांदिवली या भागातून गॅस गळतीमुळे वास येण्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या ही गॅस गळती महानगर गॅसच्या कोणत्या तरी मोठ्या पाईप लाईनमधून होत आहे अशी शक्यता व्यक्त होत होती मात्र महानगर गॅस लिमिटेडनं तपासणी केल्यानंतर असा प्रकार घडलेला नाही असं स्पष्ट केलं

भाजप सेना युती सरकारनं जनतेची घोर निराशा केली असून समाजातील एकही घटक सरकारच्या कामगिरीवर खूष नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला आहे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सध्या रायगडमध्ये असून काल पाली सुधागडमध्ये या यात्रेचं स्वागत करण्यात आलं

मात्र पक्ष सोडून जातांना आमच्या हुदयात शरद पवार यांना कायम स्थान आहे असं म्हणत आहेत जर तुमच्या हुदयात पवार आहेत तर तुम्ही पक्ष का सोडून जात आहात असा सवाल शरद पवार यांनी परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेत केला

विकासाचा लाभ समाजातल्या शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचवून विषमता दूर करणं हाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विकासाबद्दलचा दृष्टीकोन आहे असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे